त्यानंतर शिवसर्स्क्रिय नवनिर्वाचित आमदार शिवसत्ती पक्षप्रमुखांच्या मातोश्री या निवासस्थानी दाखल झाल काँग्रस्तां याबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट क्वी नाही तर शिवसर्स्तांभाजपाशी युती तोडावी त्यानंतरचं शिवसर्स्की पाठिंवा दर्जाबाबत विचार करु असं राष्ट्रवादी काँप्रस्तिमं म्हटलं आह

आगामी झारखंड विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रस्तिं पाच उमद्वडारांची पहिली यादी काल जाहीर क्ली

जम्मू कश्मीर मधल्या बाद्मिोरा जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलात काल झालख्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला लष्करातले जवान सीमेवरचा विशेष कार्यकारी गौआणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या संयुक्त पथकानौविजहारा लेवदारा भागात दहशतवाद्याप्त शोध मोहीम हाती घसल्यानंतर ही चकमक उडाली

केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदलमही प्रकाश जावडेकर याती श्विउेवरून ही माहिती दिली

राष्ट्रपती राम नाथ कोविंद आज शांतीनिर्कत्तन बें विद्व भारती विद्यापीठाच्या दीशांत समारंभाला संबोधित करणार आहस्त काल दुपारी त्यांचशिती निर्कतन क्षे आगमन झालं पश्चिम बंगालचरीज्यपाल जगदीप धनखड हडिखील दीशांत समारंभाला उपस्थित राहणार आहरी अबुधाबी इथविणाऱ्या आंतरराष्ट्रीय पेट्रोलियम प्रदर्शन आणि सम्मेलनात सहभागी होण्यासाठी पेट्रोलियम नैसर्गिक वायू आणि पोलाद महीीधर्मेंद्र प्रधान याद्वास्तुके अरब अमिरात इथक्रिगमन झालख्रिहे प्रधान याच्या तीन दिवसाच्या दौऱ्यात ते एका मर्किस्तरीय चर्चेत भाग घेणार आहेत

माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी

शद्धजे यांनी केंद्र सरकारच्या सद्धित संरक्षण सचिव तसंच मंत्रिमंडळ सचिव म्हणून कार्य कले मात्र मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी कलिल्खा कामामुळत्यिांना जनमानसात लोकप्रियता मिळाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी टी

शप्तजे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त कला आहा आध्राप्तजे हारिक विलक्षण बुद्धिमत्ता लाभलखा प्रशासकीय अधिकारी होत ज्यांनी अत्यंत निष्ठर्सीदधीची सद्यी कली असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या शोकसंदधीत म्हटलं आह त्विर दधीतल्या निवडणूक प्रक्रियस्ती शिस्त लावून ही प्रक्रिया मजबूत आणि पारदर्शक करण्यात शाज्ञ यांची महत्त्वाची भूमिका होती असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आह निवडणूक प्रक्रियत विधायक बदल आणून आपल्या लोकशाहीच्या आराखड्याला सशक्त करण्यासाठी शाज्जि यांनी कलिस्ट प्रियत्न वाखाणण्याजोग हीत असं भाजपाच क्रियकारी अध्यक्ष जा सी नड्डा यांनी सांगितलं

सस्कृत ही प्राचीन भाषा असली तरी आजच्या काळातही प्रासप्रिक महत्व आणि उपयोगितेच्या निकषावर ही भाषा अतिशय महत्त्वपूर्ण आहे असत्ति म्हणाले

विविध क्षेत्रातीआपला वेगळेपण सिद्ध केलेल्या पद्धीबी व्यक्तींचा सत्कार करताना आपण भारावून गेलो अशी भावना अमरिद्ध सिद्ध प्रासी यावेळी व्यक्त केली

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य प्रशासन लवकरच पथक उवाना करणार असल्याचकीीजावेद खान यापीी साधितलठ प्रधानमहीनरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमहीअमित शाह यातीपश्चिम बातिलच्या मुख्यमहीममता बॅनर्जी याच्याशी द्रध्वनीवरून चर्चा केली आणि परिस्थितीविषयी माहिती घेतली

ओदिशाच्या किनारपट्टीलाही बुलबुल चक्रीवादळाचा मोठा फ किंग बसला असून गर्धीर परिस्थिती निर्माण झाली आहे